वार श्क्रवार गांधी जयंती राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपम्ख्यमंत्री आणि प्ण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता प्णे रेल्वेस्थानक परिसरातील गांधींजींच्या प्तळ्यास प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं महात्मा गांधींनी सत्य अहिंसा शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानची घोषणा देऊन या देशातील सैनिकांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला या दोन महान नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि राष्ट्रउभारणीतील कार्याचं स्मरण करून उपम्ख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली

पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्ण्यातील विधानभवन सभाग़हात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोविड व्यवस्थापनानबाबत बैठक घेण्यात आली कोविड रुग्णांवर उपचार करताना आय्ष मंत्रालयानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असे निर्देशही पवार यांनी या बैठकीत दिले

शाळा महाविद्यालयं खासगी क्लासेस प्रशिक्षण संस्था जलतरण तलाव मनोरंजन पार्क आणि नाट्यगृहं मात्र शासनाचे प्रीील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचं या आदेशात नम्द करण्यात आले आहे तपासणी प्णे शहरात निर्बधांचे उल्लंघन करून स्रू असणाऱ्या जीम जलतरण तलाव बष्ठमिंटन हॉल आणि इनडोअर गेम्स हॉलची तपासणी करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आय्क्त डॉक्टर क्णाल खेमनार यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत शहरात निर्बंध असतानाही अनेक ठिकाणी अशी क्रीडा संक्लं सुरू असल्याची बाब क्रीडा आयुक्तांनी लक्षात आणून दिली होती

नाबार्ड राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड तर्फे आजपासून स्वच्छता साक्षरता अभियान सुरू करण्यात आले आहे नाबार्डच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील कार्यालयात आज गांधी जयंतीचं औचित्य साधन या अभियानाचा शुभारंभ झाला नाबार्डच्या सहकार्यातून अन्य बँकांनी स्वच्छतेसंबंधीच्या प्रकल्पांसाठी नागरिकांना कर्ज प्रवठा करावा असं आवाहन नाबार्डच्या महाराष्ट्र क्षेत्रिय कार्यालयाचे मुख्य महाप्रबंधक एल

रावल यांनी केलं आहे

उद्या आकाश अंशतः गाळ राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुण वृतांत